केंद्र सरकार लवकरच लहान मुलांसाठीच्या जागतिक लसिकरणाचं उद्दिष्ट साध्य करेल ः केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ

आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं जिंकली

मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे

यासाठी निवडणूक यंत्रणा व जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आज सांगितले काल रात्रीपासून आज सकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांच्या प्रतिनिधी आणि निवडणूक निरीक्षकांच्या समक्ष स्ट्राँग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत आणि या स्ट्रॉग रूमला सशस्त्र दल राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिस यांचा तिहेरी सुरक्षा पहारा असणार आहे

पहिल्या फेरीचे मतदान पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या मतदान केंद्राची मोजणी सुरू होणार नाही असंही त्यांनी नमूद केलं

ईटिबीपीएस अर्थात इलेक्ट्रोनिक ट्रान्सफरेबल पोस्टल बाब्रेट सिस्टिम तसंच पोस्टल बक्नेट यांच्या गणेनेसाठी सुद्धा स्वतंत्र यंत्रणा तयार झाली आहे सामान्य नागरिकांना सुविधा तसंच वोटर हेल्पलाइन या मोबाईल अप्रद्वारे मतमोजणीच्या प्रत्येक फेरीची माहिती मिळ् शकणार आहे

मतमोजणी येत्या गुरुवारी होणार आहे प्रसारमाध्यमांवरील निबंधाच्या संदर्भातील विविध उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेली सर्व प्रकरणं सर्वोच्च व्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश स्वतः सर्वोच्च व्यायालयानं दिले आहेत फेसब्रुक आणि व्हॉट्सएप या प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारची विनंती करणारी याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांची दखल घेऊन हे निर्देश दिले

यावेळी या खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते

हे विद्यार्थी जगात स्वतःसोबतच देशाचं नाव देखिल उंचावतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली

आय एन एक्स मीडीया भ्रष्टाचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला

न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती हरी हृषिकेश रोय यांच्या पीठानं चिदंबरम यांना एक लाख रुपयांचा जातमुचलका आणि तितक्याच रकमेच्या सुरक्षा हमीवर आज जामीन मंजूर केला मात्र आय एन एक्स मीडीया भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासावर या जामीनामुळं काहीही परिणाम होणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं न्यायालयाच्या परवानगीशिवाय चिदंबरम देशाबाहेर जावू शकणार नाहीत असं न्यायालयानं सांगितलं दरम्यान काळा पैसा वैध करण्याच्या एका अन्य प्रकरणात चिदंबरम सध्या सक्तवसुली संचालनालय ईडीच्या अटकेत आहेत भारतानं कर्तारपूर कॉरिडोर करारावर गुरूवारी स्वाक्षरी करणार असल्याचं पाकिस्तानला कळवलं आहे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

वास्तविक यात्रेकरूंच्या सुविधांची बह्संख्य कामं ही भारतानच केली आहे

डेमोक्रसी डेमोग्राफी आणि दिमाग हे तीन डी भारताची शक्तीस्थानं आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका धोरणात्मक भागिदारी परिषद अर्थात यू एस आई एस पी एफ च्या सदस्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते या सदस्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व जोंन चेंम्बर्स यांनी केलं भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवल्याबद्दल मोदी यांनी या प्रतिनिधींचे आभार मानले देशात सध्या स्टार्टअपसाठी अनुकुल वातावरण असल्याचा त्यांनी यावेळी सांगितलं व्यवसाय सुलभीकरणासाठी करकपात आणि श्रमसुधारण्याच्या प्रक्रियेचा त्यांनी आर्वजून उल्लेख केला केंद्र सरकार लवकरच लहान मुलांसाठीच्या जागतिक लसिकरणाचं उद्दिष्ट साध्य करेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बप्तर्जी यांची आज भेटली बन्नर्जी यांच्यासोबत विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं मानवी सक्षमीकरणासाठी बव्वर्जी यांचे प्रयत्न स्पृहणीय असल्याचं सांगत त्यांच्या आगामी उपक्रमांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या

चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग अचंबित करणारा ठरला

जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सुविधा पुरवण्याचं नियोजन आखलं आलं होतं या नियोजनाला चंद्रपुर महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले

वर्धा रोड स्थित नागपूर मध्यवर्ती कारागृह इथं महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्रात बंदिवानातर्फे उत्पादित वस्तू विक्री प्रदर्शनाचं उद्वाटन आज नागपूर शहर दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त बी

गायकर यांच्या हस्ते झालं

या प्रदर्शनात बंदिवानांनी बनवलेल्या हातमाग सुतारकाम शिवणकाम तसच इतर कलाकुसरीच्या वस्तूंचा समावेश आहे दिवाळीनिमित यांचे प्रदर्शन आणि विक्री सुरू राहणार असल्याची माहिती मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक अनिल कुमरे यांनी दिली बंदिवाना तर्फे कारखान्यात निर्मित झालेल्या पणत्या टेबल टी पोंय बेडशीट्स खुर्च्या या प्रदर्शनात लावले असून बंदिवानांना भविष्यात रोजगार मिळावा यादृष्टीने या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा बंदिवानांना सक्षम केल जात असून कैदेतून सुटका झाल्यानंतर भविष्यात त्यांना उदरनिर्वाहासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण कामी येते असं कुमरे यांनी सांगितलं भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो आणि राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा अमरावती विदयापीठ यांच्या सहकार्यानं जलशक्ती अभियानावर आधारित चित्ररथाचं उदघाट्न विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनाच्या प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरु डों मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं यावेळी प्रकुलगुरु डॉ राजेश जयपूरकर क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा देण्यात आली क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले की पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच भारत सरकारच्या जलशक्ती अभियान चळवळीत सहभागी करुन घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अमरावती मनपा क्षेत्र चांदूर बाजार आणि अचलपूर या भागात जलदूत फिरते वाहन फिरवण्यात येणार आहे

राष्ट्रीय राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोनं याबाबतची आकडेवारी काल जाहीर केली या यादीत उतर प्रदेश सर्वात वरच्या स्थानावर आहे

शेतकऱ्यांनी खत आणि स्रक्ष्म पोषकतत्वांचा शेतकऱ्यांनी शेतीसाठी इष्ट आणि संत्रलित वापर करणं ही काळाची गरज असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे खतांच्या अत्याधिक वापरामुळं जमिनीची सुपिकता कमी होते असं ते म्हणाले कृषी मंत्रालय आणि रसायन आणि खत मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं खत वापराविषयी जनजागृतीपर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते नवी दिल्ली इथं बोलत होते शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य सुधारण्यासाठी जैविक खतांचा वापर करण्याचं आवाहन यावेळी केलं

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात अवैध आणि बेकायदेशीर फटाका दुकान उभारणाऱ्यावर पोलिसांची नजर राहणार आहे बाजारपेठ अथवा रहिवासी भागात रस्त्याला अडथळा ठरतील अशा ठिकाणी द्कान उभारल्यास किंया त्याबाबत तक्रार आल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे त्याचप्रमाणे फटाका विक्रेत्यांनी अधिकृत परवाना घ्यावा असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित प्रतिनिधी कार्यभार स्वीकारल्यानंतर माजी लेखा आणि महानियंत्रक विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या प्रशासकीय समितीनं पद सोडावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतानं एक डाव आणि दोनशे दोन धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका तीन शूल्य अशी जिंकली आहे

तिसऱ्या कसोटीत द्वी शतक आणि पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावत मालिकेत पाचशे एकोणतीस धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला